आंदोलनामुळं वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकरा कटीबद्ध असल्याचं गृहमंत्र्यांचं आश्वासन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांचे समर्थक काल रात्री कॅपिटॉल इमारतीत घुसल्यानं वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडन अध्यक्ष म्हणून निवडले गेल्याचे प्रमाणित करण्यासाठी हाऊस आणि सिनेटची बैठक सुरु असताना निदर्शक या इमारतीत घुसले ट्रंप यांनी आपल्या समर्थकांना घरी परत जाण्याचं आवाहन केलं परंतु अध्यक्षपदाची निवडणूक चोरण्यात आलेली आहे असा दावाही त्यांनी पुन्हा केला तत्पूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या दोन उमेदवारांनी रिपब्लिकन विद्यमान उमेदवारांचा पराभव करुन जॉर्जियामधील सिनेटच्या दोन जागा जिंकल्या त्यामुळे सिनेटवरील नियंत्रण त्यांच्या बाजूने झुकलं अध्यक्षपदाच्या अंतिम मतमोजणी प्रक्रियेच्या दरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांबद्दल पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला आहे सत्तांतर शांततामय मार्गानं झालं पाहिजे आणि बेकायदेशीर निदर्शनांद्वारे लोकशाहीची पायमल्ली होऊ शकत नाही असं मोदी यांनी आज केलेल्या ट्विट संदेशांमध्ये म्हटलं आहे बर्ड फ्ल्यू देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादूर्भाव लक्षात घेता मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे तसच राज्य सरकारने या रोगाचाफैलाव होऊ नये यासाठी विविध खबरदारीच्या उपायांबरोबर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी काल यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन राज्यातल्यापरिस्थितीचा आढावा घेतला तसच प्रशासनाला अनेक सूचना दिल्या मध्यप्रदेशात केवळ कावळ्यांमध्ये च बर्डफ्ल्यू चा प्रादुर्भाव आढळून आला असून अजून तरी पोल्ट्री व्यवसायात त्याची लागणझाली नसल्याची माहिती काळ देण्यात आली राज्यसरकार सतर्क असून पोल्ट्रीव्यावसायीकाना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती हि यावेळी देण्यात आली

तसच यावेळी न्यू अटेली ते न्यू किशनगढदरम्यान दीड किलोमीटर लांबीच्या कंटेनर रेल्वेगाडीला ही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल तसच हरियाणा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत

तसच गुजरात मधील विविध बदरात येणाऱ्या मालाची वाहतूक करण ही सोयीच होणार आहे अमित शहा केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे अस आश्वासन केंद्रीय कृह्हांत्री आमित शहा यांनी काल लडाख च्या प्रतिनिधी मंडळाला दिलं या प्रतिनिधी मंडळाने काल अमित शहा यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिल भारत चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाख प्रदेशाचं सामरिक आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेता तिथली भाषा संस्कृती भूमी संरक्षण नागरिकांची रोजगार सुरक्षा आणि लोकसंख्येतील बदल आदी विविध प्रश्नांबद्दल या प्रतिनिधी मंडळाने यावेळी चिंता व्यक्त केली यासंदर्भात अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये लडाखच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य लडाखपर्वतीय विकास परिषदेचे सदस्य तसच भारत सरकार आणि लडाख प्रशासनादरम्यान कार्यरत प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल अहमदाबाद इथं पत्रकार परिषदेत हि माहिती दिली

लसीकरण रंगीततालीम कोरोना लसीकरणाची आणखी एक व्यापक देशव्यापी रंगीत तालीम उद्या शुक्रवारी होणार आहे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं नियोजन आणि व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीनं व्हावं यासाठी ही रंगीत तालीम महत्त्वाची ठरणार आहे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 यात सरकारी आरोग्य केंद्र खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा समावेश असणार आहे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

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार